ग्रामीण विभागाअंतर्गत सुमारे सहा लाख जणांना याचा लाभ होणार आहे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी या कार्यक्रमाला उपस्थित होते पंतप्रधानांनी काही लाभार्थींसोबत संवादही साधला आपलं स्वतचं घर असावं हे स्वप्नही अशक्य वाटावं अशा गरीबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार पुढे येत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे आज गुरु गोविंदसिंग यांची जयंती आहे त्यांचा आशीर्वाद आम्हाला सतत मिळत आहे असा मला विश्वास आहे ही योजना म्हणजे महिला सबलीकरणाचंही उत्तम उदाहरण आहे कारण ही घरं आणि घरबांधणीसाठी जमिनीचा तुकडा महिलांच्या नावावर असणार आहे उत्तर प्रदेशाला आज अनेक विकास योजनांच्या आधारे एक नवा चेहरा मिळतआहे

विविध विकास योजनांचा उद्देश सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुकर व्हावं हाच आहे असंही मोदी म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सर्वाधिक नऊ पुरस्कार उत्तर प्रदेशानं गेल्या वर्षी पटकावले होते

प्रादुर्भाव झालेल्यांपैकी बहुतेक बीजिंगचा आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या दाक्सिंग भागातले आहेत

आगामी चीनी नववर्षाच्या निमित्तानं हजारो नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्बंध कडक करण्यात येत आहेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि लोकसभेचं कामकाज संध्याकाळी चार ते नऊ या वेळेत होईल

मानवता एकता आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी गुरु गोविंद सिंग यांचे जीवन कायम प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे आपल्या मूल्यांची जपणूक त्यांनी प्राणांचं मोल देऊन केली असंही राष्ट्रपतींनी म्हटलं आहे न्याय्य समाजासाठी त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचं धैर्य यांचं स्मरण आपण आज करत आहोत असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे बिहारमधल्या पाटणा इथल्या त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या तख्त श्री हरमींदर साहिब गुरुद्वारा इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आपत्ती निवारण दल सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं राज्य आपत्ती निवारण दलासोबत समन्वय साधून काम करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

अपघात नुकसान भरपाई पश्चिम बंगालमधल्या जलपैगुडी आणि गुजरातमधल्या सूरत इथं झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुख व्यक्त केलं आहे मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदतनिधीमधून प्रत्येकी दोन लाख दिले जाणार आहेत सुरतमध्ये ट्रकनं रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडल्यामुळे अपघात झाला होता

मृतांमध्ये आठ महिला आणि चार मुलांचा समावेश आहे

अपघातग्रस्त गाड्यांमध्ये काही गाड्या लग्नाचं वर्हाड घेऊन चालल्या होत्या

राज्य प्रशासनानं कुक्कुटपालन केंद्रात चाचण्या आणि निर्जंतुकीकरणाच्या मोहिमा मोठ्या प्रमाणात हातात घेतल्या आहेत क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांपैकी दोन सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे या सामन्यांसाठी विराट कोहली खेळणार असल्याचं मंडळानं सांगितलं